संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे

अधिवेशानाचं कामकाज सूरळीत चालावं या हेतूनं केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे इंट्रो केंद्र सरकारच्या कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षण पाचमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे माता आणि बाल आरोग्य पोषण प्रजनन स्वास्थ्य या प्रम्ख निर्देशांकामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याने लक्षणीय प्रगती केली आहे निती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा परिवर्तन उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आयोगाचे कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी याबद्दल जिल्हाधिकारी कौस्तूभ दिवेगावकर यांचं अभिनंदन केलं ऐक्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात माता आणि बाल आरोग्य पोषण प्रजनन स्वास्थ्य गृणवत्तापूर्ण आरोग्य सेवा महिला साक्षरता अशा महत्त्वपूर्ण निर्देशांकाची उच्च गुणवत्ता असलेली माहिती प्रत्यक्ष गुहभेटी करून घेण्यात आली होती

प्रसूतिपूर्व आरोग्यसेवा संस्थागत प्रसूती पूर्ण लसीकरण झालेली बालके लिंगगुणोत्तरप्रमाण या मध्ये जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे प्रसूती पूर्व किमान चार तपासण्या पाच वर्षाखालील वयानुसार वजन कमी असणाऱ्या बालकांचे प्रमाण कमी असणे आणि पाच वर्षाखालील बालकांची जन्म नोंदणी करणं या निर्देशांकात उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे

बांब्रपासून तयार केलेल्या उत्पादनांचा प्रचार प्रसार केल्यास आदिवासी आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होतील यूवकांना रोजगारासाठी बाहेर जावं लागणार नाही त्यामूळे आत्मनिर्भरतेची स्रुवात गोंडवाना विद्यापीठापासून करावी अशी सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केली अनिल देशमुख नक्षलवादी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी राज्य शासन पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल गडचिरोलीतल्या अहेरी इथं दिली प्राणहिता पोलिस मुख्यालयाला भेट देऊन त्यांनी तिथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला गडचिरोली पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं देशमुख म्हणाले त्यानंतर त्यांनी गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयाला भेट देऊन शौर्यस्थळाची पाहणी केली तसंच शौयपदक प्राप्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित केलं

आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे माजी सहायक संचालक गोपाळ चिपलकट्टी यांचाही या मानकऱ्यांमधे समावेश आहे सदामंगल प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या त्यांच्या प्राचीन भारतीय संस्कृती मूलाधारांच्या शोधात या ग्रंथाला एक लाख रुपयांचा शाहू महाराज पुरस्कार मिळाला आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाची सांगता काल झाली या समारंभात या पुरस्कारंची घोषणा करण्यात आली मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी प्रस्कार विजेत्यांचं अभिनंदन केल

विजय जाधव यांच्या अस्वस्थ तांडा या कथा संग्रहालाही प्रथम प्रकाशनाचा ग

ठोकळ पुरस्कार जाहीर झाला आहे एकाच आठवड्यात केंद्र शासनाचा पदमश्री आणि राज्य सरकारचा साहित्याचा असे दोन प्रस्कार वाशीमकरांना मिळण्याचा दूर्मिळ योग ह्या नव्या वर्षात आला आहे प्रस्कार जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्राध्यापक डॉ

संमेलनात कवी कट्टा कथाकथन बाल साहित्य वाचन मुलाखती सांस्कृतिक कार्यक्रम परिसंवाद अशी कार्यक्रमांची रेलचेल आहे काल ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं

त्यांनी काल अहेरी इथं सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली यावेळी पाटील यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी परिवार संवाद कार्यक्रमाचा श्भारंभ केला

आमच्या मागण्या आम्ही केंद्र सरकारकडे वारंवार ठेवत आहोत गेल्या तीन महिन्यांत मी पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना पाच वेळा पत्र लिहिले आहे सरकारचे प्रतिनिधी येथे येऊन चर्चा करत आहेत परंतू आतापर्यंत मागण्यांवर कोणताही योग्य तोडगा निघालेला नाही म्हणूनच महात्मा गांधीजींच्या प्ण्यतिथीच्या दिवशीपासून यादवबाबा मंदिरात उपोषण स्रू करत असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे

लातूर जिल्ह्यातल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या कार्यशाळेत ते काल बोलत होते नाशिक निवडणूक रद्द नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कातरणी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे प्रावे मिळाल्यामुळे या ग्रामपंचायतीची आतापर्यंत राबवण्यात आलेली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी काल मुंबईत ही माहिती दिली सोने तस्करी महसूल गुप्तचर संचालनालयाने दिल्ली आणि लखनऊ इथं टाकलेल्या छाप्यांमध्ये सोनं तस्करीचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे

याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे

अकोला जिल्ह्यात पिंपळगाव चांभारे तालुक्यातल्या एका कुक्कुट पालन केंद्रातल्या पक्ष्यांनाही बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे

या गाडीला सांगली स्थानकासाठी आरक्षण कोटा वाढवून देण्यात आला आहे भिवंडी आग ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या सरवली एमआयडीसी परीसरातल्या कपिल रेयॉन इंडिया या डाईग कंपनीला ग्रुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या कामगार योग्यवेळी बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली

शंकर सारडा निधन प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक समीक्षक शंकर सारडा यांचं काल पूण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

गेल्याकाही वर्षापासून पार्किन्सन या आजाराने ते त्रस्त होते त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले सारडा यांच्या इच्छेन्सार मृत्युपश्चात त्यांचं नेत्रदान करण्यात आलं पत्रकार समीक्षक आणि बाल साहित्यकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सारडा यांनी विविध नियतकालिकांमधून लिखाण केलं झिपऱ्या आणि रत्नी दूरदूरचे प्रतिभावंत स्त्रीवादी कादंबरी विश्व साहित्यातील फेरफटका आदी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत सारडा यांनी साठहुन अधिक प्स्तकं लिहिली असून दोन हजाराहून अधिक प्स्तकांची समीक्षा केली आहे

राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

काल विदर्भात अपेक्षेप्रमाणे तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला इतरत्र हवामान कोरडं होतं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

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार